फानी चक्रीवादळानंतर बचाव आणि पूर्नवसनाचं कार्य वेगात पानी टंचाईग्रस्त गावांना टँकरदवारे पाणी प्रवठा करण्याचे जिल्हाधिका यांनी निर्देश

आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे नदी स्वच्छता अभियानाची स्रूवात

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान घेण्यात येणार असून यासाठी निवडणूक आयोगातर्फे व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे

जम्मू काश्मिरच्या लदाख आणि अनंतनाग मतदार संघाच्या प्लवामा आणि शोपिया जिल्हयात देखील मतदान होणार आहे या टप्प्यात ज्येष्ठ आजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गृहमंत्री राजनाथ सिंग कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी आजपा नेत्या स्मृती इरानी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी कॉग्रेस नेते जितीन प्रसाद आणि समाजवादी पक्षाच्या प्नम सिन्हा यासारख्या प्रमुख नेते मंडळींचं भाग्य या टप्प्यात निश्चित होणार आहे सपा बसपा आणि राष्ट्रीय लोकदल या आघाडीनं उत्तर प्रदेशमध्ये अमेठी आणि रायबरेली मधून उमेदवार उभा केलेला नाही

बिहारमध्ये भारत नेपाळ सीमेवर नाकेबंदी करण्यात आली आहे या ठिकाणी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूढी पश्पतीक्मार पारस चंद्रीका रॉय हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत

तर पश्चिम बंगालमध्ये आणि मध्यप्रदेश तसंच जम्मू काश्मिरमध्ये स्रक्षेच्या ृष्टीनी चोख व्यवस्थापन करण्यात आलं आहे देशाचे म्ख्य न्यायम्ती रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी करणा या न्यायम्तींची दोन अन्य न्यायम्तींनी भेट घेतल्याचं वृत्त सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं आहे न्यायमूर्ती एस

बोबडे हे याप्रकरणी तपासणी करत असलेल्या अंतर्गत समितीचे प्रमुख असून न्यायमूर्ती आर

नरीमन आणि डी व्हाय चंद्रच्ड यांनी त्यांची भेट घेतल्याचं वृत्त माध्यमांनी प्रकाशित केलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या सचिवालयातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानूसार अंतर्गत समिती स्वतंत्रपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय काम करत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे या त्रि सदस्यीय समितीत न्यायमूर्ती बोबडे यांच्यासह न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि इंदिरा बॅनर्जी यांचाही समावेश आहे

मात्र केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान खात्याचे मंत्री हर्षवर्धन यांनी हा दावा फेटाळून लावत अशा अभ्यासाचा उद्देश फक्त नागरिकांना घाबरवणे हाच असल्याचं पीटीआयला दिलेल्या म्लाखतीत म्हटलं आहे प्रदूषणाची समस्या हाताळण्यासाठी सरकार कठोर परिश्रम घेत आहे असंही त्यांनी सांगितलं नागपूरच्या खापरखेडा वीज केंद्राला दिल्ली इथं आयोजित मिशन एनर्जी फाऊंडेशनतर्फे पाण्याच्या श्न्य निच यासाठी पाच हजार मेगावॅट आणि त्याखालील क्षमतेच्या केंद्रांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे देशभरातील शासकीय निमशासकीय खाजगी औष्णिक वीज केंद्रांनी यात भाग घेतला पाणी संवर्धनविषयी स्पर्धा अत्यंत च्रशीची झाली वारेगाव राख बंधा यातील राख मिश्रीत पाण्याचा पूर्नवापर तसंच खापरखेडा इथल्या तीस वर्ष जून्य संचातून वीज उत्पादन घेतांना औद्योगिक प्रक्रीयेतून बाहेर निघणा या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पूर्नवापर करण्यात खापरखेडा वीज केंद्रानं उल्लेखनिय कार्य केलं आहे

दरम्यान मार्टिन सांतीयागोनं आयकर विभागाच्या अधिका यांसमोर या बेहिशीबी संपत्तीची कब्ली दिली आहे तसंच अधिका यांनाही या तपासादरम्यान ठोस प्रावे हाती लागल्याचं वृत्त आहे ओडिशातल्या फनी चक्रीवादळामुळे न्कसान झालेल्या आगात बचाव आणि प्नर्वसनाचं कार्य सुरु आहे आरतीय आरमारानं राज्य सरकारच्या समन्वयानं प्री आणि उपनगरातल्या न्कसानग्रस्त भागात तीन प्नर्वसन केंद्रं सुरू केली आहेत या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ओडिशाला भैट देणार आहेत काल त्यांनी म्ख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारतर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासनही दिलं दरम्यान वादळाची तीव्रता कमी होत असून हे वादळ बांगलादेशकडे सरकत आहे भुवनेश्वर विमानतळावरील विमान सेवा पुन्हा सुरू झाली असून अडकलेल्या प्रवाशांना विशेष विमानानं नवी दिल्लीला रवाना करण्यात आलं आहे पश्चिम बंगालमध्येही कोलकाता इथून हवाई वाहतूक रेल्वे आणि दूरसंचार सेवा पूर्वपदावर येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृतिआराखड्यानुसार विंधन विहिरी आणि नळ योजनांच्या विशेष द्रुस्तीला प्राधान्य दिल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण होत नाही अशा सर्व गावांना टँकरद्वारे पाणीप्रवठा करताना भूगर्भातील शुध्द पाणीप्रवठा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना नागप्रचे जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांनी दिल्यात जिल्हास्तरिय पाणीटंचाईचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांनी बैठकीत घेतला त्यावेळी ते बोलत होते

टँकरव्दारे पाणीप्रवठा करतांना जंत्विरहित पाण्याचा प्रवठा करण्याची जबाबदारी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची असून पाणी प्रवठा करणाऱ्या सर्व टँकरवर जीपीआरएस यंत्रणा बसविल्याशिवाय टँकर प्रवठादारांचे देय्यक अदा करु नयेतए असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिले ऊन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना ग्रामीण तसेच नगर परिषद क्षेत्रात पाण्याचा स्त्रोत निश्चित करताना भूगर्भातील पाणी निर्जंतुकीकरण केल्यानंतरच पाणीपुरवठा करावा

नागपूर महानगरपालिकेच्या शाळांसह सहा जिल्ह्यांतील शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे असरतर्फे सव्हे करण्यात आले यामध्ये मनपा शाळांतील विद्यार्थी आषा गणित विषयामध्ये कमकुवत असल्याचे प्रमाण मोठे आहे त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रात प्रत्येक मुख्याध्यापक शिक्षकांनी अध्ययन अध्यापन प्रणाली बदलून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या ृष्टीने कार्य करा असे आवाहन विभागीय आय्क्त डॉ

नागपूर महानगरपालिकेच्या समग्र शिक्षा विभागाच्या वतीने काल रेशीमबाग येथील कविवर्य स्रेश अट सभागृहात अध्ययन निष्पत्ती आणि मुलभूत क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत मनपा शाळांमधील सर्व म्ख्याध्यापक आणि शिक्षकांची अध्ययन स्तर निश्चीती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते नागपूर महानगरपालिकेतर्फे आजपासून एक महिनाभर चालणा या नवी स्वच्छता अभियानाचा आरंभ करण्यात आला याअंतर्गत पावसाळयापूर्वी शहरातील नागनदी पिवळी नदी आणि पोहरा नदी सोबतच लहान मोठया नाल्यांची स्वच्छता लोकसहभागातून करण्यात येणार आहे आज पोहरा नदीच्या स्वच्छतेनं या अभियानाला महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी मनपाच्या अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत नागरीक मोठया संख्येनं उपस्थित होते स्वच्छता अभियानासाठी मनपाच्या यंत्रेनेतील अधिका यांना विविध जबाबदा या देण्यात आल्या असून या अभियानात नागपूरकरांनी मोठया संख्येनं सहभाग घ्यावा आणि हे अभियान यशस्वी करण्यात हातभार लावावा असं आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सौरव घोषाल याचा सामना हॉगकॉगच्या लिओ ऊ चुन भिंग याच्याशी आणि ज्योत्स्ना चिन्नप्पा हिचा सामना हॉगकॉगच्याच एनी ऊ हिच्याशी होणार आहे काल झालेल्या उपान्त्य सामन्यात ज्योत्स्नानं मलेशियाच्या सहाव्या मानांकित शिवसंगरी सुद्रमण्यमचा पराभव केला तर घोषालनं मलेशियाच्या इयान यॉ एनजीचा पराभव केला होता नागपूरचे प्रतिभावंत कराटे खेळाडू जानव्ही परवते दिव्यानी ढोके खिलेंद्र चैधरी सूयोग लांबटकर आदर्श सोनी आणि प्रदिप शाह यांची सातव्या इंदोर नेपाळ खुल्या कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून हे सर्व खेळाडू भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत

बुलडाणा जिल्हयात उष्माघातामुळे एका शेतक याचा मृत्यू झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे जिल्हयात उष्णतेची लाट कायम असल्यामुळं जनावरदेखील प्रभावीत होत असून जिल्हयात कुकुटपालन केंद्रात शेकडो कोंबडया दगावल्याचं वृत्त आहे संपूर्ण विदर्भात आणखी पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे